जम्मू काश्मीर राज्य प्रशासनानं भाविक आणि पर्यटकांना शक्य तितक्या लवकर माघारी परतायला सांगितलं असल्यानं यात्रेकरूंनी विमानप्रवासाला प्राधान्य दिलं आहे राज्याच्या अनेक भागांना संततधार पावसानं झोडपल्यानंतर मुंबईसह अनेक भागांत पावसानं काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली आहे मात्र आकाश अजूनही ढगाळच असून सामान्य जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरची उपनगरीय सेवा हळूहळू पूर्व पदावर येत आहे मात्र कल्याणच्यापुढे कर्जत आणि टिटवाळा ते कसारा या मार्गांवर रेल्वे सेवा अजूनही बंद आहे अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं ट्विटरवरून दिली आहे ठाणांजिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे मात्र भिवंडी आणि कल्याणमध्ये अनेक ठिकाणं पाणी साचलेलं आहे कसारा घाटात मुंबई नाशिक महामार्गावरचा एक रस्ता खचल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गानं सुरु आहे रत्नागिरीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु आहे जिल्ह्यातल्या अनेक वस्त्या आणि बाजारपेठा पाण्याखाली आहेत त्यामुळे सरकारी धान्यसाठीदेखील भिजला आहे विपळूण बाजारपेठ अजूनही पाण्याखालीच आहे तर वशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्पच आहे नाशिक धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे गोदावरी नदीनं पूररेषा ओलांडल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे

गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून सातत्यानं रिमझीम पाऊस पडतो आहे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांचं पात्र ओलांडून वाहू लागलं आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या भीमानदी आणि घोडनदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे निमगावखलु इथला पूल पाण्याखाली गेला आहे भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे गिरणा धरणावरच्या हरणबारी आणि ठेंगुळ्या हे प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हतनूर धरणाचे आठ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत

इथं अजूनही समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे सिंचन तलाव आणि धरणातला पाणीसाठा अत्यल्प आहे सोलापूर शहर आणि परिसरात आजही ढगाळ वातावरण होतं

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच असल्यामुळे दौंड विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे

एनडीआरएफ आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांची पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली

दरम्यान आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातल्या मुंबई मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई रायगड पुणे पालघर नाशिक कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सातारा जिल्ह्यातले माण आणि खटाव तालुके वगळता जिल्ह्यातल्या सर्व शाळांना तसंच सांगली जिल्ह्यातल्या शिराळा वाळवा मिरज आणि पलूस तालुक्यातल्या शाळांना सुटी देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातल्या शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत कर्नाटकमधल्या पुराचा फटका बसलखिा भागाची मुख्यमंत्री बी एस यद्दीयुरप्पा आज हवाई पाहणी करणार आहेत आज पहिल्या टप्प्यात बस्त्रारी ध्वे पोचल्यानंतर यादगीर रायचूर आणि विजयपुरा या भागाची तर दुस या टप्प्यात बस्त्राावी आणि बागलकोट या भागाची पाहणी करतील कसलीही नकारात्मकता न ठव्व्ना ज्यांनी भाजपाला मतदान कलि नाही त्यांचीही मनं जिंकण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठर्घूने काम करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना कलि आहा ताक्रिाल नवी दिल्लीत आयोजित भाजपा खासदारांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होत उन्नाव बलात्कार प्रकरणातला आरोपी उत्तर प्रदेशाचा आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि त्याचा साथीदार शशी सिंग याला आज दिल्ली न्यायालयात हजर केलं जाणार आहे या दोघांनाही काल उत्तर प्रदेशातून दिल्ली इथं हलवलं होतं दरम्यान हे प्रकरण म्हणजे आपल्याविरुद्धचा राजकीय कट आहे असं सेंगर यानं त्याला उत्तर प्रदेशातून दिल्लीला हलवलं जात असताना वार्ताहरांशी बोलताना सोंगितलं दरम्यान या प्रकरणातल्या पिडीतेच्या गाडीला झालेल्या अपघात हा पूर्वनियोजित होता किंवा नाही याबाबत सी बी आय

या पिडीतेवर लखनऊ इथल्या रुग्णालयात उपचार सुरु असून ती अजूनही अत्यवस्थ अवस्थेत आहे

डकवर्थ लुईस नियमानुसार हा निर्णय घरखात आला